यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी काल मुंबईत सांगितलं

आर्थिक विवंचनेतील आदिवासींना आधार देणारी खावटी योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे

ही योजना एक वर्षासाठी सुरु ठेवण्यात येईल मुंबई शहर बेटावरील उपकरप्राप्त इमारतीत राहणाऱ्या लाखो रहिवाशांना इमारत प्नर्विकासाबाबत दिलासा म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला यापुढे अर्धवट अवस्थेतील अथवा कुठलंही काम सुरु नसलेले प्रकल्प म्हाडानं ताब्यात घेतल्यानंतर या प्रकल्पांकरता आरंभ प्रमाणपत्र मिळाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत पुनर्रचित गाळे पूर्ण करुन देणं म्हाडाला बंधनकारक राहील

पोलीस अधिक्षक ज्योती क्षीरसागर पोलीस उपअधिक्षक नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेर्डीकर अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी पवार समीर शेख किसन गवळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे तसंच पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकाडे उत्तम सोनावणे आणि कोंडीराम पोपेरे या पदकाचे मानकरी ठरले आहेत

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

भारताच्या ऑलिंपिकमधील सहभागाची शताब्दी साजरी होते आहे शंभर वर्षांपुर्वीच्या ऑलिंपिकमधील भारताच्या सहभागाशी पुण्याचंही एक विशेष नातं आहे त्यानिमित्तानं एक खास समारंभ आयोजित करण्यात आला आहे त्याबाबतचा हा वृत्तांत

यामध्ये नेमबाज अंजली भागवत बॅडमिंटनपट् निखिल कानेटकर अँथलेट बाळकृष्ण अकोटकर आदील सुमारीवाला मुष्टीयोद्वा मनोज पिंगळे आणि हॉकीपट् रेखा भिडे मुंडफन यांचा समावेश आहे याशिवाय गेल्या ऑलिंपिकमध्ये पहिल्या आठात धडक मारणारी धावपट् ललिता बाबर आणि हॉकीपट् अजित लाकरासह विक्रम पिल्ले यांचाही सहभाग असेल

नक्षल गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी पेरलेले भ्सुरूंग शोधून काढण्यात गोंदिया पोलिसांनी यश आल्यामुळे मोठा घातपात टळला आहे सालेकसा तालुक्यातील मुरकुटडोह जवळ हे भुसुरुंग जमिनित रोवल्याचं आढळून आलं हे गाव महाराष्ट्र आणि छतीसगड राज्याच्या सीमेवर असून या ठिकाणी नक्षलवादी सक्रिय आहेत

परिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनांना निमंत्रित केलं जाणार आहे मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सु्रेशदादा पाटील आणि मराठा आरक्षण समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांनी काल पुण्यात ही माहिती दिली

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत माजी मंत्री अनिल बोंडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारात महायुतीच्या नेत्यांची एक ऑनलाईन बैठक घेण्यात आली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महादेव जानकर विनायक मेटे अविनाश महातेकर यांच्यासह महायुतीचे सर्व खासदार आणि भाजपाचे राज्याचे पदाधिकारी या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते

कोरोना संकटाच्या निवारणानंतर पर्यटनासाठी नवं ठिकाण शोधत असाल तर जरूर ऐका हा वृत्तांत

विश्रामगृहाचं वातावरण शीतल राहावं म्हणून भिंती दगडाच्याछत गवताचं वारा घालायला दोरीनं हलवायचा पंखा आणि तो हलविणारा माणूसही तिथे असायचा

अमरावती पांढर्णा राज्य महामार्गाच्या बाजूलाचं हे ट्रमदार विश्रामगृह आता नवा साज लेवून पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे

तिथे आता उद्याना सह अत्याधूनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत नव्या विश्रामगृहात पाणी वीज सुरक्षा खानसामा सगळ्या सोयी आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहून आनंद गंभीर यांच्यासह सुरेखा जोशी प्णे प्रर्रकार पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा डॉक्टर गं ना जोगळेकर स्मृती पुरस्कार डॉ

पुंडे यांना जाहीर झाला आहे मराठी वाडमय क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल हा मानाचा पुरस्कार दिला जातो मराठीच्या अध्यापनाबरोबरच वाड्मय इतिहासाचं तत्त्वज्ञान याविषयासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पुंडे यांना यंदाचा पुरस्कार देण्यात येणार आहे पुरस्काराचे वितरण उद्या डॉ पुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात येईल रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे

त्यामुळे येलदरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळ पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून कालपासून तीन दरवाजे उघडून जलविद्युत निर्मिती प्रकल्पासाठी पाणी सोडलं जात आहे

पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लाभ क्षेत्राला निश्चियतच फायदा होणार आहे

आता मात्र आयएएस अधिकाऱ्यांसोबतही बाऊन्सर दिसणार आहेत

आयुक्तांनी स्वतःसाठी आणि पालिकेतील इतर चार अतिरिक्त आयुक्तांच्या सुरक्षेसाठी दहा बाऊन्सर नेमले आहेत पालिकेने घेतलेल्या ईगल सिक्यूरिटी सर्व्हिसमधून हे बाऊन्सर घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे देवमासा मुंबईतल्या कोळी बांधवांना मासे मारी करताना काल मोठा देवमासा सापडला आहे

एका व्यापाऱ्याने हा मासा जागेवरच मोठी रक्कम देवून विकत घेतला हवामान राज्यातलं पाऊसमान वाढणार असून आज कोकणात सर्वत्र तर उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार वृष्टी होऊ शकते असा हवामान खात्याचा अंदाज आहे आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार